विधानसभेत अधिवेशनादरम्यान द्ष्काळ आणि आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांची घोषणाबाजी

लोक जखमी गोवर रूबेला लसिकरणात शाळा बाह्य म्लांवर विशेष लक्ष द्याव डॉ दीपक सावंत

आणि गोव्यात आजपासून ईफ्फी चित्रपट महोत्सवाला स्रूवात

विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या द्सऱ्या दिवशी ही विधानसभेत दुष्काळ आणि आरक्षणाच्या म्द्यावरुन विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजी आणि त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं

आरक्षणाच्या मूदयावरुनही विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगानं सादर केलेला अहवाल सभागृहात सादर करावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली

तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धर्माच्या आधारे आरक्षण दिलं जाणार नसल्याचं सांगितलं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना या दरम्यान दोन वेळा सदनाचं कामकाज स्थगित करावं लागलं विधान परिषदेचं कामकाजही याच म्द्यांवरुन झालेल्या गदारोळामुळे अध्यातासासाठी तहकूब झालं होतं त्यापूर्वी कामकाज स्रु होण्यापूर्वीही विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारविरोधात घोषणाबाजी केली दरम्यान सर्वपक्षीय विरोधकांची विधानभवनात बैठक झाली अवनी वाघीण मराठा आरक्षण द्ष्काळ या विषयावर विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत संसदीय कामकाज सल्लागार समितीची तत्काळ बैठक घेऊन अधिवेशन एक आठवडा वाढवण्याची मागणी विरोधकांनी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

मध्यम लघू आणि सूक्ष्म उदयोग क्षेत्रातल्या थकित कर्जांचं पूनर्गठन करण्याच्या योजनेचा विचार या समितीनं करावा असं मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ठरवण्यात आलं बँकांची स्थिती कशी आहे याबाबतच्या मुद्दयांचं परीक्षण तत्काळ सुधार कृती आराखडा आणि रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक वित्तीय आराखड्यान्सार रिझर्व्ह बँकेचं वित्तीय पर्यवेक्षण मंडळ करेल असंही या बैठकीत ठरलं प्लगाव दारुगोळा भांडारच्या बॅम्ब निकामी करण्याच्या मैदानात मुदतबाह्य झालेले बॉम्ब नेहमी निकामी करण्यात येतात इथे जबलपूर येथून आलेले बॉम्ब निकामी करत असतांना मजूर बॉम्बची पेटी हाताळताना बॉम्ब खाली पडून त्याचा स्फोट झाला आणि त्यामुळे पेटीतील इतर बॉम्बचाही स्फोट झाला

जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वर्धा जिल्ह्यात पूलगाव इथल्या लष्करी तळावर झालेल्या द्र्घटनेची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी केली जाईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर म्नगंटीवार यांनी विधानभवनाच्या परिसरात दिली जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या घटनेवर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत असंही त्यांनी सांगितलं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी मदतीसंदर्भात द्रध्वनी झाला असून मृतांच्या नातेवाईकांना सरकार मदतीची घोषणा करेल असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं दरम्यान या स्फोटात मृत्यू झालेल्यांची संख्या सहा झाली आहे राज्यात येत्या सत्तावीस तारखेपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत शाळाबाह्य मुलांवर विशेषत्वानं लक्ष केंद्रीत करावं तसंच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी दिले आहेत आरोग्यमंत्र्यांनी द्रदृष्य संवाद प्रणालीद्वारे काल राज्यभरातले डॉक्टर्स जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते या मोहिमेत एका आठवड्यात सुमारे दहा लाख बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे नवजात बालकांना आणि गरोदर मातांना विविध गंभीर आजारांची लागण होण्यापासून बचाव करण्यासाठी सरकारच्या आरोग्य विभागातर्फे मोफत लसीकरण करण्यात येते जी नवजात तसंच दोन वर्षा पर्यंतची बालके आणि गरोदर माता या नियमित लसीकरणापासून वंचीत राहिली त्यांचा शोध घेवून त्यांना आवश्यक त्या लसी देण्याचे काम मिशन इंद्रधन्ष्य अंतर्गत केले जात आहे केंद्र सरकारनं हि महत्वकांक्षी योजना राबवली आहे केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी मिशन इंद्रधन्ष्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी ध्वळे जिल्ह्यात केली जात आहे

छोटे उद्योग किंवा क्टीर उद्योग करणं आता पैशांअभावी असून राहत नाही याला कारण म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना सिंध्दूर्ग जिल्ह्यात सुद्धा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा फायदा अनेक बेरोजगार तरुण तरुणी महिला घेत आहेत क्डाळ तालुक्यात पिंगुळीतील सौं साधना सतीश माडये यांनी सुद्धा पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं आहे त्यांनी यातून मोबाईल रिचार्जचा छोटासा व्यवसाय स्रु केला व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरु आहे त्यामुळे कर्जाची वेळेत परतफेड करणं सुद्धा सुलभ झालं आहे

आता आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू आहे

म्हणूनच आम्ही मुद्रा योजना आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभारी आहो

व्ही एम आणि व्ही व्ही पॅट

प्राप्त झालेल्या ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट

मतदान करतांना व्ही व्ही पॅट मधील मतदान स्लिप व्यवस्थीत येत आहे का ज्या चिन्हासमोरील बटन दाबले आहे त्याच चिन्हाला मतदान होत आहे किंवा नाही याबाबतची तपासणी अभिरुप मतदान प्रक्रियेमध्ये करण्यात येणार आहे

बांबोलीम इथल्या श्यामा प्रसाद म्खर्जी क्रीडांगणावर आज होत असलेल्या उदघाटन सोहळ्याचा केंद्रबिंद् नवा भारत आणि चित्रपटाच्या विविध शैली हा असेल असं ईफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी सांगितलं

एस्पर्न पेपर्स या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात तर सिल्ड लिप्स चित्रपटानं महोत्सवाची सांगता होईल झीरो माईल फाउंडेशनतर्फे दिला जाणारा यावर्षीचा राष्ट्रीय प्रस्कार राजाराम डोनारकर यांना न्कताच प्रदान करण्यात आला प्रस्कारासाठी सामाजिक राजकीय कला शिक्षण क्रीडा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची निवड केली जाते गरीब घरात जन्म घेतलेल्या राजाराम डोनारकर यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत त्याकामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय झीरो माईल प्रस्काराने सन्मानित करण्यात आलं ब्लडाणा जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस पडला पावसाळ्यात पावसानं दडी मारल्यानं यावर्षी सर्वत्र द्रष्काळी स्थिती असून शेतीमालाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणीटंचाई सर्वत्र जाणवू लागली असताना रात्री दीड ते दोनच्या दरम्यान सुमारे नांद्रा खामगाव मलकापूर शेगाव मेहकर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला अवेळी पडलेल्या या पावसाम्ळे शेतांमधला कापूस ओला झाल्याने शेतकऱ्यांच मोठं न्कसान झालं आहे दिल्लीत सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत आज पाच वेळची विश्वविजेती एम

मेरीकोमसह आठ भारतीय मृष्टीयोद्वा उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहेत